याबाबत पुढच्या कारवाईसाठी सायबर सद्याया दक्षिच्या गुन्हञिन्वक्षि संस्थांच्या संपर्कात असल्याचं सिंह यांनी सांगितलं

विश्वनाथन यांनी सांगितलं उद्या रक्षाबंधनाच्या दिवशी लोकल गाड्यांना होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेती रखितीआपल्या तिन्ही मार्गांवरचं मत्तिब्लॉक रद्द क्विश आहेती त्यामुळजिद्या रख्विद्या मध्य हार्बर आणि पश्चिम मार्गावर रख्विद्यानस्मीप्रमाणक्त सुरु राहिल अशी माहिती रख्विद्या सुत्रांनी दिली